राष्ट्रीय युवा संसद परिषद पुरस्कार आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले

भारतीय लष्करांच्या तळांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांचं प्रतिपादन

मराठी भाषा दिवस आज संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा भारतीय युवकांनी राष्ट्र उभारणीत मुख्य भूमिका बजावली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युवा संसद परिषदेत पुरस्कार प्रदान समारोहात ते बोलत होते आजचा युवक अनेक कार्य करण्यास निपूण आहे महत्वाकांक्षी आहे त्याला प्रचंड गतीनं पुढं जाण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच हा युवक नवभारताचा आधार आहे युवकांना संधी मिळणं गरजेचं आहे असं ते म्हणाले सुद्धढ समाज निर्मितीसाठी युवकांनी संवाद कौशल्यात प्राविण्य मिळवून विविध मुद्यांवर चर्चा करावी आणि यासाठी राष्ट्रीय युवा संसद परिषद युवकांना उत्तम मंच उपलब्ध करून देत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं यावेळी राष्ट्रीय युवा संसद परिषदेचा पहिला पुरस्कार नागपुरच्या श्वेता उमरेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर बेंगलुरूच्या अंजनाक्षीला द्रसरा आणि पटण्याच्या ममता कुमारला तिसरा प्रस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पंतप्रधानांनी खेलो इंडिया एपचं लोकार्पण केलं

आज इथं मला जो पुरस्कार भेटला श्री मोदींजींकडून आपले प्रधानमंत्री त्याच्याबल मी दोन शब्द बोलू इच्छिते मला खूप खूप प्रसन्नता वाटत आहे मला इतका मोठा सौभाग्य भेटला त्यांच्यापाशी भेटायचा आणि बोलायचा आणि त्याच स्तरावर जावून तिथे त्या पोडियमवरून पूर्ण देशासमोर माझी आवाज पोचवायचा आणि ही गोष्टी माझ्यासाठी चिरस्मरणीय आहे

धन्यवाद भारतीय लष्करांच्या तळांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आज भारतानं हाणून पाडला आणि भारतीय लष्करावर हल्ला करण्याच्या उद्देशानं आलेल्या पाकिस्तानच्या लष्करी विमानावर भारतीय हवाई दलानं हल्ला केल्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर काल हल्ला केल्यानंतर प्रत्यूत्तरादाखल पाकिस्तानी हवाई दलानं आज सकाळी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय लष्कराची जय्यत तयारी असल्यानं पाकिस्तानचा हा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी नवी दिल्ली इथं माध्यम प्रतिनिधींना संक्षिप्त माहिती देतांना सांगितलं

या विमानाच्या वैमानिकाचा अद्याप ठावठिकाणा समजला नसल्याचं रविशक्मार यांनी सांगितलं पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे भारत सरकार याबाबतीतील तथ्य शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पुढं सांगितलं दरम्यान भारतीय नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसवून नये असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे दहशतवादी संघटनांना क्ठल्याही प्रकारचं सहाय्य करता कामा नये आणि त्यांचा राजकीय उद्देशांसाठी कुठल्याही प्रकारे उपयोग केला जाऊ नये असं भारत रशिया आणि चीननं दहशतवादाला तीव्र विरोध नोंदवत म्हटलं आहे दहशतवादी कारवायांना सहाय्य करणाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे असं या तिन्ही देशांनी म्हटलं आहे ग्रहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गुप्तचर विभागाचे प्रमुख गृहसचिव रॉ प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पाकिस्तानवर काल करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी केंद्रावर काल हवाई हल्ले केल्यानंतर नियंत्रण रेषेजवळील श्रीनगर जम्मू लेह पठाणकोट अमृतसर शिमला कांगरा आणि कुलू इथले विमानतळ नागरी उइडाणासाठी बंद करण्यात आले होते ते पुन्हा सुरू करण्यात आल्याचं नागरी उड्डयन महासचिवांनी कळवलं आहे

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाची कामं वेगानं होत असून नागपूर आणि पुणे इथल्या मेट्रो रेल्वेसाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे

आज ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं यंदाही राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य सरकारनं यंदा मध्यवर्ती संकल्पना म्हणून मराठी म्हणी या विषयाला प्राधान्य दिलं आहे नागपुरातही मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या दिनाचं और्चित्य साधून र्वावधानभवन इथं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्यासह पू

देशपांडे ग

माडगुळकर सुधीर फडके यांच्या प्रातमांचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी विधानर्पारषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभा अध्यक्ष हरोभाऊ बागडे सांस्कृतिक कायमंत्री विनोद तावडे पश्संवधन आर्गण दुर्ग्धावकास मंत्री महादेव जानकर सहकारमंत्री सुभाष देशमुख अन्न आणि नागरो पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार अजित पवार यांच्यासह इतर लोकर्प्रार्तानधी उपस्थित होते राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उद्या नागप्रच्या रामन विज्ञान केंद्रातर्फे सकाळी विज्ञान दिंडी काढण्यात येणार आहे समाजाला विज्ञानाचा संदेश देण्यासाठी या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी शिक्षक आणि नागरीक सहभागी होणार आहेत सकाळी साडेआठ वाजता रामन विज्ञान केंद्र गांधी सागर नागपूर इथून या विज्ञान दिंडीची सुरूवात होणार आहे तसंच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर सी

रामन स्मृती व्याख्यानमालेचं सकाळी अकरा वाजता रामन विज्ञान केंद्रात ग्रिनव्हेंशन बायोटेक प्रणेचे संचालक डॉ प्रशांत अग्रवाल यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक एन रामदास अय्यर यांनी दिली नागपूरच्या मनपा शाळांमधील र्विद्याथ्याच्या अध्ययन स्तर र्निश्चितीर्कारता असरच्या सहकायाने होणारे सवक्षण हा सवासाठी सकारात्मक बदल असणार आहे